परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिला शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या भारताच्या धोरणाला अनुसरून हे आमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं किर्गीझीस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांनाही निमंत्रण दिल्याची माहिती त्यांनी दिली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्त आज संसदेच्या केंद्रीय सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे

सावरकर हे साहस देशभक्ती आणि शक्तीशाली भारत यांच्याप्रति असलेल्या विश्वासाचं प्रतिक होते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

विद्यार्थ्यांना निकालाच्या गुणपत्रिका नंतर महाविद्यालयातून मिळतील पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या एका केमिकल कंपनीत मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमाराला स्फोट होऊन आग लागली या आगीत दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

पोलीस त्यांचा शोध घेत आहेत असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे पत्नीचा छळ आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात राष्ट्रीय रोईगपट्ट दत्तू भोकनळ याचा अटकपूर्व जामिन जिल्हा आणि सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे मात्र तुर्तास त्याची अटक टळली असली तरी त्याच्या जामीन अर्जावरचा निर्णय अजून बाकी आहे